हा निर्णय घेतानाच सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारेही अनेक महत्वपूर्ण निर्णय देखील घेण्यात आले आहेत जीवनावश्यक बाबींवर कुठलेही निर्बंध न ठेवता इतर बाबींवर परिणामांचा सारासार विचार करून निर्बंध जारी करण्यात आले आहेत त्याअंतर्गत काय सुरू राहील आणि काय बंद असेल कुठल्या सेवा आस्थापना सुरू असतील कुठल्या बाबींसाठी सूट असेल याबाबतची माहिती काल रात्री जारी करण्यात आलेल्या नियमावलीत देण्यात आली आहे

निर्बंधांतून सूट असलेल्यां व्यक्तींव्यतिरिक्त कोणीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी फिरू शकणार नाही सर्व आस्थापना सार्वजनिक ठिकाणं उपक्रम सेवा बंद राहतील जीवनावश्यक श्रेणीत मोडणाऱ्या सेवा आणि व्यवहार हे यातून वगळण्यात आले आहेत

मोलकरणी घरगुती कामगार वाहन चालक वैयक्तिक निगारक्षक यांची सेवा अपवादश्रेणीत घेण्यासंदर्भात स्थानिक अधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घ्यायचे आहेत जीवनावश्यक श्रेणीत रुग्णालयांसह सर्व आरोग्य सेवा वैद्यकीय विमा कार्यालयं औषध दुकाने औषध कंपन्या लसींचं उत्पादन आणि वितरण सँनेटायझर मास्क वैद्यकीय उपकरणं इतर पूरक उत्पादनं आणि सेवांचा समावेश राहील पाळीव प्राण्यांसाठीची खाद्यद्कानं प्राण्यांसंबंधी सेवा प्राण्यांचे निवारागृह वाण्याची किराणा सामानाची दुकानं भाजीपाला फळविक्रेते दूधडेअरी बेकऱ्या सर्व प्रकारच्या खाद्यान्न दुकानांचाही जीवनावश्यक श्रेणीत समावेश आहे शीतगृहं आणि वखार सेवा विषयक आस्थापना सार्वजनिक वाहतूक हवाई सेवा रेल्वेसेवा टँक्सी रिक्षा आणि सार्वजनिक बसगाड्या विविध राजनैतिक अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन आणि अनुषंगिक सेवा सुरू राहणार आहेत स्थानिक प्रशासनांच्या मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्ती कामांसह सार्वजनिक कामं रिझर्व्ह बँक आणि तिनं आवश्यक ठरवलेली सर्व कामं सेबीनं मान्यताप्राप्त ठरवलेली सर्व कामं संचारबंदीच्या काळात सुरू ठेवण्याची परवानगी आहे दूरसंवाद सेवा आणि संबंधित देखभाल दुरुस्ती मालवाहतूक पाणीपुरवठा विषयक सर्व कामं शेतीशी संबधित सर्व काम बी बियाणे खते उपकरणे आणि दुरुस्ती या सर्व व्यवहारांना संचारबंदीतून सवलत देण्यात आली आहे आयात निर्यात विषयक सर्व व्यवहार जीवनावश्यक वस्तूविषयक ई कॉमर्स पेट्रोल पंप आणि पेट्रोलसंबधी उत्पादनं समुद्रातली किंवा किनारपट्टीवरील उत्पादनं सर्व प्रकारच्या कार्गो सेवांवर टाळेबंदी लागू नाही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या सर्व प्रकारच्या क्लाऊड सेवा डेटा सेंटर्स आणि पायाभूत सुविधांसाठीच्या सेवा सरकारी आणि खासगी सुरक्षारक्षक सेवा विद्युत तसंच गँसपुरवठा सेवा एटीएम आणि तत्संबंधीच्या सेवा टपालसेवा सुरू राहतील कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंचे कच्चे माल किंवा वेष्टन सामग्री बनवणारे कारखाने आगामी पावसाळ्यासाठी आवश्यक उत्पादनांमधे कार्यरत कारखाने स्थानिक आपत्ती निवारण प्राधिकरणानं जीवनावश्यक ठरवलेल्या सेवांना निर्बंधातून सूट आहे अधिस्वीकृतीप्राप्त माध्यमकर्मीनाही टाळेबंदीतून सूट देण्यात आली आहे टाळेबंदीतून सूट असलेले व्यवहार सुरू ठेवताना कोविड सुसंगत वागणूक ठेवणं आवश्यक राहील नियमांचा भंग करणाऱ्या दुकानमालक कर्मचारी किंवा ग्राहकाला दंड केला जाईल संबंधित कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लसीकरण करून घेणंही आवश्यक आहे वाण्याचं द्कान भाजीपाला फळविक्रेते दूधद्कानं बेकऱ्या खाद्यपदार्थ द्कानं दाट लोकवस्तीच्या ठिकाणी असतील आणि तिथे गर्दी होत असेल तर स्थानिक प्रशासनाने वेळोवेळी अभ्यास करून दुकानांच्या वेळा बदलण किंवा ती तात्पुरती हलवणं वा बंद करणं आवश्यक राहील टाळेबंदीच्या काळात बंद असलेल्या सर्व दुकानांनं आस्थापना आणि कार्यालयांनी आपल्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण करून घ्यावं तसंच टाळेबंदीनंतर कोविड संसर्ग न पसरवता कामकाज सुरू करता येईल अशा सुधारणा करून घ्याव्यात असा सल्ला देण्यात आला आहे टाळेबंदीतून सवलत असलेल्या व्यक्तींसाठी सार्वजनिक वाहतूक काही निर्बंधांसह सुरू राहणार आहे

सर्व प्रवाशांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना तोंडाला मास्क लावणे सक्तीचे आहे मास्क नसल्यास दंड केला जाईल प्रत्येक खेपेनंतर वाहनं सँनेटाईझ करणंही आवश्यक आहे सार्वजनिक वाहतुकीनं म्हणजे बस रेल्वे किंवा विमानानं आलेल्या प्रवाशाला येताना किंवा जाताना घरी जाण्यासाठी वा घरून येण्यासाठी करावा लागणारा प्रवास वैध प्रवासतिकीट दाखवून करता येईल टाळेबंदीतून सवलत देताना केंद्रीय राज्य आणि स्थानिक शासकीय कार्यालय खाजगी बँका सूक्ष्म वित्तीय संस्था ज्यांची सुनावणी सुरू आहे अशा वकिलांची कार्यालयं यांचा समावेश अपवादात्मक श्रेणीत करण्यात आला आहे

अभ्यागतांना कार्यालयामध्ये बोलवता येणार नाही या कार्यालयातील लोकांनी शक्य तेवढ्या लवकर लसीकरण करून घ्यावं असंही सांगण्यात आलं आहे खाजगी बसेस सह सर्व खाजगी वाहनं फक्त आपत्कालीन स्थितीत वाहतूक करू शकतात एखाद्या रास्त कारणासाठी ही त्यांना वाहतूक करता येईल विनाकारण वाहतूक केल्यास एक हजार रुपयाचा दंड आकारण्यात येईल उपाहारगृह बार हॉटेल यांना फक्त घरपोच सेवा पुरवण्यास परवानगी असेल कोणत्याही उपाहारगृह किंवा बारला भेट देऊन ऑर्डर देता येणार नाही निवासी हॉटेल मधील उपाहारगृह आणि बार फक्त आतील पाहण्यांसाठी सुरू राहतील खाद्य पदार्थांच्या घरपोच सेवेमध्ये असणाऱ्या सर्व जणांना लसीकरण करून घ्यावं लागेल निर्यात करण्यासाठीचे सामान बनविणारे कारखाने ज्यांना माल बाहेर पाठवायचा आहे

बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी कामगारांनी निवास करणे अत्यावश्यक राहील संबंधितांना आत बाहेर करण्यास मज्जाव करण्यात आला असून केवळ साहित्याची वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे मनोरंजनगृह सवलत नसलेली दुकानं मॉल शॉपिंग सेंटर सिनेमा हॉल नाट्यगृह सभागृह पूर्णपणे बंद राहतील समुद्र किनारे जलक्रीडा केंद्र उद्याने व्हिडिओ गेम पार्लर बंद राहतील क्लब जलतरण तलाव जिम क्रीडा संकुले बंद राहतील चित्रपट चित्रवाणी मालिका जाहिरातींसाठीचं चित्रीकरण बंद राहील धार्मिक प्रार्थनास्थळेही बंद राहतील मात्र तिथले कर्मचारी त्यांची दैनदिन कर्तव्ये करू शकतील सौंदर्य प्रसाधन केंद्र केश कर्तनालये सुरू ठेवण्यासही परवानगी नाही टाळेबंदीच्या काळात सर्व शाळा आणि महाविद्यालयं बंद राहतील दहावी आणि बारावी परीक्षांशी संबंधित बाबीपुरती या नियमात सूट देण्यात आली आहे सर्व प्रकारचे खासगी शिकवणी वर्ग बंद राहतील कोणत्याही धार्मिक सामाजिक सांस्कृतिक किंवा राजकीय कार्यक्रमांना परवानगी देण्यात येणार नाही

मंगल कार्यालय किवा विवाह समारंभ स्थळी अभ्यागतांना सेवा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना लसीकरण करणं आवश्यक असेल अन्यथा त्यांनी वैध असणारे कोरोना बाधित नसल्याचं वैध प्रमाणपत्र बाळगणं बंधनकारक राहील

काल या संख्येत पुन्हा मोठी वाढ नोंदवण्यात आली